काही ठळक बातम्या

राफेल लढाऊ विमान आणि रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं भारतीय हवाई दलाची क्षमता वाढेल हवाईदल प्रमुख बी

मनरेगा अंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला चार पुरस्कार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशानं नागपूर मेट्रो कार्यशील

विघ्नहर्ता गणरायाच्या आराधनेच्या महोत्सवाला राज्यभरात उद्यापासून प्रारंभ राफेल लढाऊ विमान आणि रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं भारतीय हवाई दलाची क्षमता वाढेल असं हवाई दल प्रमुख श्री

धनोआ यांनी म्हटलं आहे

भारत आपल्या स्पर्धकांच्या संरक्षण शक्तीच्या समकक्ष पातळीपर्यत पोहोचत असल्याचं ते म्हणाले भारत ज्या गंभीर धोक्यांचा सामना करतो त्याप्रमाणं जगातला कुठलाही देश करत नाही असं त्यांनी नमूद केलं शत्रूंच्या विरोधात भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगून श्री धनोआ यांनी यापूर्वीही अशा प्रकारची खरेदी झाली असल्याचं नमूद केलं स्वच्छता ही सेवा या चळवळीचा प्रत्येकानं भाग व्हावं असं आवाहन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

हा बापूंना आदरांजली वाहण्याचा उत्तम मार्ग आहे

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बार्बीवरील मंत्रिमंडळ समितीनं आज भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरण बाकी असलेल्या ब्रॉडगेज मार्गाच्या विद्युतीकरणासाठी मंजूरी दिली

आधार नोंदणी सॉफ्टवेअर हॅक केलं जात असल्याचा आरोप भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं फेटाळून लावला आहे यासंबंधी आलेल्या बातम्या या निराधार आणि च्रकीच्या असून नागरिकांमध्ये संशय निर्माण करण्यासाठी देण्यात येत असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे आधार कार्डचा द्वरुपयोग करुन अनेक आधार कार्ड बनवता येत असल्याचा दावाही पूर्णपणे चुकीचा असून आधार कार्डधारक जोपर्यंत आपला बायोमॅट्रीक पुरावा देत नाही तोपर्यंत त्यात फेरफार करण शक्य नसल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे

डी

च्या उत्पादन विक्री आणि वितरणावर निर्बध न घालण्यात आले आहेत

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं प्राणघातक ऑनलाईन खेळ मोमो चॅलेंज संबंधी काही दिशानिर्देश जारी केले आहेत पालकांनी सामाजिक माध्यमांवर आपल्या मुलांकडं लक्ष द्यावं असं मंत्रालयानं सांगितलं आहे मोमो चॅलेंज या खेळामुळं मुलांचं नुकसान होत असल्याचं सांगून मंत्रालयानं हा खेळ खेळताना मुलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांबद्दलही माहिती दिली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं

महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी विभागाला आज पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार रोजगार हमी योजना आयुक्त ए

नाईक रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे आणि कमलकिशोर फुटाणे यांनी स्वीकारला महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका आणि कर्नाटक विधान परिषदेच्या तीन रिक्त जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे महाराष्ट्रात क्रषिमंत्री पांड्ररंग फुंडकर यांच्या निधनामुळं विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशानं कार्य करत असतानाच ती प्रवाश्यांसाठी सोपी सोयीस्कर आणि उपयुक्त ठरेल यासाठी महा मेट्रो नागपूर सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोप्या आणि सहज पद्धतीनं करता यावा यासाठी स्मार्ट कार्ड चलनात असणं गरजेचं आहे यासाठी महामेट्रो नागपूर पुढाकार घेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं महाकार्डची सेवा नागरिकांना उपल्बध करून देणार आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्याकरता महा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका एकत्रित आले यांच्या संयुक्त करारानुसार एकाच कॉमन कार्ड द्वारा सर्व फिडर सेवा आणि मेट्रो सेवा प्रवाश्यांना उपभोगता येणार आहे

नितीन गडकरी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्षा श्रीमती अठंधती भड्टाचार्य यांच्या उपस्थित या कार्डाचं लोकार्पण करण्यात आलं होतं आता हे कार्ड सर्व सामान्य नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कौशल्य आणि ज्ञान या दोन प्रेरणादायी बाबी आहेत सध्याच्या वैश्विक परिस्थितीमध्ये ज्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थांकडे उच्च कौशल्य पातळी आहे ते देश कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतात ब्रुकतीच मंजूर झालेली पंतप्रधान कौशल्य विकास योजना ही युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक मुख्य योजना आहे या योजनेअंतर्गत अभ्यासक्रमात सुधारणा योग्य शिक्षण आणि प्रशिक्षित शिक्षकांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आला आहे प्रशिक्षणामध्ये व्यवहार कुशलता आणि व्यवहार परिवर्तन याचा देखील समावेश आहे या योजनेविषयी लक्ष्मणदास गनवानी यांनी घेतलेल्या लाभाची अधिक माहिती जाणून घेऊ साऊंड बाईट मेरा नाम लक्ष्मणदास गनवानी है मैं प्रधानमंत्री कौशल विकास योजना का लाभार्थी हू मैं नागपूर मे खामला में रहता हूँ जब मैं टी व्ही

नरेंद्र मोदी जी का बहोत आभारी हूॅ याच योनेचे दुसरे लाभार्थी आहेत संजय वानखेडे त्यांनी योजनेचा लाभ कसा घेतला याविषयी जाणून घेऊ साऊंड बाईट मेरा नाम संजय वानखेडे है मैं प्रधानमंत्री कौशल विकास योजना का लाभार्थी हूॅ मै नागपूर खामला का निवासी हूॅं मुझे इस योजना का पता टी

नरेंद्र मोदी जी का बहोत आभारी हूॅ सुखकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणून भक्तजनांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या गणरायाच्या आराधनेच्या महोत्सवाला राजधानी म्रंबईसह राज्यभरात उद्यापासून प्रारंभ झाला घरोघरी पूजा केल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीसोबत विविध सार्वजनिक मंडळाच्या वतीनं देखील या महोत्सवाचं भव्य प्रमाणात आयोजन केलं जात असून हे या महाराष्ट्रीय उत्सवाचं ठळक वैशिष्टय आहे नागपूर इथंही मोठ्या आणि आकर्षक पध्दतीनं सजवलेल्या गणेशमूर्तीसाठी गणेशोत्सव मंडळांच्या वतीनं उभारण्यात येणारे भव्य मंडप आणि देशातील प्रमुख मंदिरांच्या प्रतिकृतींसह पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग साकार करणारे देखावे तसंच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा देखील गणेशोत्सवाच्या मुख्य आकर्षणांमध्ये समावेश आहे विविध गणेश मंदिरांसह प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये आपल्या या लाडक्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे या काळात कोणतीही अन्रुचित घटना टाळण्याच्या दृष्टीनं सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे वाढती महागाई आणि मोसमी पावसानं जरी या वर्षी हलकावणी दिली तरी देखील भक्तजनांच्या उत्साहात मात्र घट झालेली नाही

रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती श्री व्यंकथ्या नायडू पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी राज्यपाल श्री चेव्जामनेनी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना गणेश चथ्रर्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत नागप्रातील गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून आदर्श ठरत आहे तलावात गणेश विसर्जन करून जलप्रदूषण टाळण्यासाठी आता नागरिक स्वतः प्रढाकार घेत आहेत त्यामुळं घरग्रती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टँक आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचं काम पूर्ण करा विसर्जनासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवा असे निर्देश उपमहापौर श्री दीपराज पार्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती श्री वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लॉईड महाराष्ट्र शाखेतर्फे अंध शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक प्राध्यापक आणि संस्थांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक आदर्श संस्था प्रस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर माहितीसाठी श्री

आय डी सी सातपूर नाशिक या पत्यावर संपर्क साधण्याचं आवाहन पुरस्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे